आज दुर्गापुजेच्या निमित्तानं आयोजीत कार्यक्रमात व्हिडिओ कॉफरंसिंगच्या माध्यामातून त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला संबोधित केलं त्यांच्या हस्ते या पूजेचं उद्घाटन झालं त्यावेळी मोदी यांनी महिला सशक्तीकरणाचा उल्लेख करत महिलांचा आदर करण्याचं आवाहन देखील केलं केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पश्चीम बंगाल मधूनच बळकटी मिळणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला यापुढे राज्य सरकारच्या परवानगी शिवाय राज्यात चौकशी करता येणार नाही राज्याच्या गृहविभागानं तसे निर्देश जारी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

सीबीआय ही अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं काम करणारी महत्वाची संस्था आहे पण त्यांचा वापर राजकीय फायदा मिळवण्यासाठी होत असल्याची शंका आहे त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली मुंबई पोलीस टीआरपी प्रकरणाची चौकशी करत आहेत तसंच राजकीय दबावापोटी काही प्रकरणं सीबीआयला दिल्याचं ते म्हणाले मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक सर्वांना माहिती आहे तरी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तसंच यापुढे सीबीआयला अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नसल्याचं अनिल देशमुखां यांनी सांगितलं करोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये पूर्वीचा निवडणुक आयोगाचा सोळा किलोमीटर अंतराचा निकष न लावता सरसकट पाच किलोमीटर अंतरावर मतदारांना मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावं अशी मागणी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्याकडे केली भौगोलिक भागांचा नीट विचार करून पाच किलोमीटरच्या परिसरातच मतदारांना मतदान केंद्र उपलब्ध झाली तरंच मतदानाचा हक्क मतदार बजावू शकतील असंही पाटील यांनी बलदेव सिंग यांना सांगितलं एकनाथ खडसेंनी भाजपा पक्षाची पाळेमुळे राज्यात रोवली ज्यांच्या मार्गदर्शनात आजचे अनेक नेते घडले त्यांनी भाजपा पक्ष सोडावा हे अत्यंत वेदनादायक आहेत असा खंदा नेता पक्ष सोडतो तेव्हा पक्षाचे फार मोठे नुकसान होते जेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार दूरदूरपर्यंत दिसत नव्हते तेव्हा महाजन मूंडे गडकरी यांच्या खांद्याला खांदा लावत खडसेंनी भाजपा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला भाजपाच्या विस्तारात खडसेंचे मोठे योगदान आहे अशाच प्रकारे पक्षाला गळती लागली तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे या घटनेवर पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपालाच सल्ला दिला आहे

याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी याबाबत संकेत दिले होते मुंबई आणि परिसरात वीज पुरवठा खंडीत होण्यामागची कारणं तसंच अशी घटना भविष्यात होऊ नये याकरता करायच्या उपायांबाबत अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईचे विद्यतु अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा

फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे तसंच येत्या सात दिवसांमध्ये या समितीनं आपला अहवाल द्यावा ते निर्देश देण्यात आले आहेत

ते आज मुंबईत अनाथ बालकांच्या हक्कांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बक्कीत बोलत होते मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीनं देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

त्यामुळं सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज नेते तेथील प्रचारात सहभागी होत आहेत बिहार विधान सभेसाठी भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहिनामा आज अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी प्रकाशित केला

बिहार मध्ये कोरोंना वरील लसीच मोफत वाटप करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली

कांद्याच्या रब्बी हंगामातून बफर साठा तयार केला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटल आहे कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बफर साठ्यातील कांदा देशातील प्रमुख बाजारांमध्ये तसंच घाऊक प्रवठादारांना उपलब्ध करून दिला जात आहे असं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आल आहे हा कांदा राज्यांनाही पुरवला जात आहे स्थानिक बाजारामध्ये कांदा प्रेशा प्रमाणात उपलब्ध रहावा यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती त्यामुळ कांदा दरवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण आणलं असलं तरी सध्या महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशात पावसामुळं खरीप पिकं साठवलेला कांदा आणि बी बियाणांचं नुकसान झालं आहे यामुळं कांद्याच्या किमती वाढल्या आहेत

अशा आशयाची बातमी सोशल माध्यमांवर फिरत आहे ही योजना महिला आणि बाल विकास विभागाकडे असल्यानं संबंधितांनी जिल्हा महिला आणि बाल कल्याण कार्यालयाकडे संपर्क करावा असा खुलासा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केला आहे

राज्याचं मनोरंजन क्षेत्रासाठीचं धोरण लवकरच निश्चित करणार असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं ते आज मंत्रालयात आयोजित दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या संचालक मंडळाच्या बर्रक्कीत बोलत होते राज्यात मनोरंजन क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून मराठी हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमधल्या जाहिराती मालिका आणि माहितीपटांची निर्मिती होते ही गोष्ट लक्षात घेता याबाबतच्या धोरणाची आवश्यकता असल्याचं ते यावेळी म्हणाले अर्थव्यवस्थेत तरलता यावी यासाठी सरकारी रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे

जी समुदायाच्या आयम्बील ओली तप या नऊ दिवसांच्या वार्षिक उपवासाच्या काळात जी मंदिरांशी निगडित भोजनगृह दिवसातून पाच तास खुली ठेवायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे

लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयएनएस कवरत्ती ही युद्धनौका विशाखापट्टणम इथं आज भारतीय नौदलात दाखल झाली

दहा लाख रूग्णांमागे सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या असलेल्या देशांमधे भारताचं स्थान कायम असून चाचणी तपास आणि उपचार या त्रिसूरीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बरे होणा या रूग्णांची संख्या जास्त तर मृत्यूदर कमी राखण्यात आपल्याला आपल्याला यश मिळत आहे असं यात म्हटलं आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात सर्व ठिकाणी हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे